यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगून मदतीचं आश्वासन दिलं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कृषीमंत्री दादा भूसे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

फडणवीस यांनी द्विटरद्वारे ही माहिती दिली

ते आज तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

ते आज पंढरपूर इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या तसंच आणि भीमा नदीच्या पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते सत्तेत नसताना मदत करा म्हणणारे मुख्यमंत्री आता का मदत करत नाहीत असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँप्रेसच्या वतीने आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा पासून ते शिंदखेडा पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चात माजी आमदार रामकृष्ण पाटील तालुका अध्यक्ष डॉ कैलास ठाकरे शहर अध्यक्ष एकनाथ भावसार तालुका अध्यक्ष विठ्ठलसिंग अण्णा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते केंद्र सरकारच्या या निणर्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या दहा पूर्णांक दोन दशांश टक्के एवढं आहे

देशात सध्या सुमारे दोन हजार प्रयोगशाळांमधून या तपासण्या केल्या जात आहेत

दृष्टीबाधितांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असून यासाठी नॅबच्या लातूर शहर कार्यालयात संबंधितांनी कागदपत्रांसह संपर्क करण्याचं आवाहन रोटरी क्लब लातूर होरायझनचे संजय गवई आणि नॅबचे माधव गोरे यांनी केलं आहे

नदीकाठच्या गावांना आणि गावकऱ्यांना खबरदारीची सूचना देण्यात आली असून या काळात शेतात आणि झाडाखालीं न थांबण्याची तसंच पावसादरम्यान शेताची कामं न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे